टी

नाशिक जवळ मांगीतंगी इथं आयोजित विश्व अहिंसा संमेलनाचं उद्धाटन करताना ते काल बोलत होते मांगी तुंगी इथं असलेली जैन तीर्थकर ऋषभदेवांची भव्य मूर्ती आपल्याला आपलं चरित्र्यं व्यक्तिमत्वंही असंच भव्य करण्याची शिकवण देते महाराष्ट्रानं देशाला संत तुकाराम संत नामदेव डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी महनीय व्यक्तिमत्वं दिली असून महाराष्ट्रातला सद्दभाव बंधुत्व आणि राष्ट्रभक्तीच्या परंपरेचा आपण आदर करतो असंही राष्ट्रपती म्हणाले

चालू महिन्यापासून ही वेतनवाढ लागू होईल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला ही दिवाळी भेट तातडीनं देण्याच्या सूचनाही रावते यांनी संबंधितांना केल्या एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतली मागील थकबाकीची पाच हप्त्यांची रक्कम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या एक नोव्हेंबर रोजी देण्याचे आदेशही महामंडळाला दिल्याचं रावते यांनी सांगितलं

औरंगाबाद इथं काल मराठवाड्यातल्या सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली त्यावेळी ही मागणी करण्यात आली वेळ पडल्यास यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला जायकवाडी धरणात सध्या वरच्या धरणांमधून अकरा दशलक्ष घनफूट पाणी तत्काळ सोडण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली मराठवाड्याला पुरेसं पाणी मिळावं यासाठी एक जल आराखडा शासनाला सादर करणार असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी सांगितलं दरम्यान नगर आणि नाशिकच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काल पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जायकवाडी धरणात उतरून आंदोलन केलं

त्यानुसार राज्य सरकारी कार्यालयं राज्य शासनाचे उपक्रम महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायत जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयं यादिवशी बंद राहतील

लातूर बीड तसंच औरंगाबाद इथं ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत लातूर इथं दगडोजीराव देशमुख सभागृहात सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड इथं रामकृष्ण लॉन्सवर दुपारी एक वाजता तर औरंगाबाद इथं श्रीहरि पॅव्हेलियन परिसरात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा मेळावा होणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे अनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती येत्या पंधरा दिवसात चालू करावी असा ठराव काल औरंगाबाद इथं झालेल्या शिक्षण रोजगार हक्क परिषदेत करण्यात आला या मुदतीत भरती सुरू न केल्यास सर्व जिल्ह्यांत आंदोलनाचा इशारा परिषदेनं दिला आहे

पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण फाटा इथं ही दुर्घटना घडली अन्य एका अपघातात गुजरातहून औरंगाबादच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव मोटारीनं चिरडल्यामुळे सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला काल सकाळी पाच वाजेच्या सुमारास दौलताबादजवळ ही घटना घडली

ते काल परभणीत वार्ताहर परिषदेत बोलत होते युतीसंदर्भात एम आय एम पक्षाशी चर्चा झाली मात्र काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यातल्या गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली तर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन आणि द्ग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मुखेड आणि नायगाव भागातल्या गावांना भेटी देऊन द्ष्काळ स्थितीची पाहणी केली

अंगणवाडी परिसरात परसबागा जोपासल्या जात आहेत

त्यामुळे बालकांचं आरोग्य सुद्रढ आणि सशक्त राहण्यास मदत होत असल्याचा अनुभव कोमल माळी यांनी सांगितला त्या म्हणाल्या माझं नाव कोमल ज्ञानेश्वर माळी माझी दोन मुलं आहेत

त्यामुळे माझ्या मुलांचं क्लॉशियम वाढतं आणि रक्तांची वाढ होते तसंचं माझ्या मूलीचं आत तीनवर्ष वय आहे

गर्भवतींना नियमित चौरस आहार देण्याचा सल्ला अंगणवाडी स्तरावर देण्यात येत आहे मोहिनी मगर यांनी या विषयी या आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या माझं नाव मोहिनी विजय मगर मी गर्भवती आहे आणि मी जर आठवड्याला अंगणवाडीला येते

चौरस आहार कसा ध्यावा कोणता ध्यावा यांची माहिती दिली जाते राष्टीय पोषण मिशनमुळे जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होत आहे तसंच दवाखान्यात प्रसूती होण्याचं प्रमाण वाढलं आहे महिला मुलींना स्वच्छता आरोग्य तसंच पोषण आहाराचं महत्त्वही पटलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राष्टवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला

जालना जिल्ह्यातल्या ढगी गावचा सरपंच मारोती केंद्रे आणि अशोक चव्हाण या दोघांना काल दहा हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं